साडेबारा मेट्रिक टन क्षमतेचा हा प्रकल्प असून या प्रकल्पासाठीच्या वीज प्रवठ्याची जोडणी तातडीनं करण्याची सूचना प्रशासन आणि महावितरणतर्फेही करण्यात आली आहे प्णे महापालिकेच्या दळवी रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारण्यास मान्यता देण्यात आली असून कर्नाटकातील बेल्लारी इथ्रनही ऑक्सिजन मागवण्यात येत आहे

शहरात आजमितीला साडेपाच हजार रुग्ण ऑक्सिजनवर आहेत

आतापर्यंत एक लाख पाच हजार मिळकतधारकांनी कर भरला असल्याचं उपायुक्त विलास कानडे यांनी आज सांगितलं

तर अन्य वैद्यकीय कचऱ्याचे प्रमाण आठ हजार किलोपेक्षा अधिक आहे हा जैविक कचरा भट्टीमध्ये जाळला जात आहे मास्कचा वापर वाढल्याने हा कचराही मोठ्या प्रमाणावर आहे विलगीकरण आणि प्रत्यक्ष रुग्णांलयातील उपचारांमधून निर्माण होणाऱ्या कचऱ्यासह पीपीई किट्स जेवणाची ताटं आणि अन्य साहित्य असा सहा ते सात टन कचरा दिवसाकाठी निर्माण होत आहे रेमडेसिविरच्या उत्पादकांकड्रन आलेल्या साठ्यापासून ते त्याचा वापर केला गेलेल्या रुग्णांपर्यंत या इंजेक्शनच्या संपूर्ण विक्री साखळीचेच ऑडिट प्रशासनाकडून तपासण्यात येणार आहे

हॉटस्पॉटमधील कोरोनाचे संभाव्य रुग्ण लवकर शोधून त्यांच्यावर त्वरित उपचार करणे त्यामुळं सहज शक्य होत आहे

महापौर विकास निधीमध्रन चार रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येतील अशी माहिती पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे यांनी दिली आहे प्लाज्मा पेढीसह रक्तपेढी देखील नागरिकांना महापौर विकास निधीतून दिली जाणार आहे पिंपरी चिंचवड शहरात कोरोना संसर्गतील अत्यवस्थ रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून सध्या शहरात एकही व्हेंटीलेटर बेड उपलब्ध नाही

जम्बो कोविड सेंटर मध्ये साठ व्हेंटीलेटर बेड असुन यामध्ये आणखी चाळीस व्हेंटीलेटर बेड देण्यात येणार आहेत अशी माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली बिबवेवाडीतील कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या रुग्णालयाचा कोविड रुग्णांवर उपचारांसाठी पूर्ण क्षमतेने उपयोग करता यावा यासाठी या रूग्णालयाला तातडीने ऑक्सिजन प्रवठा करावा अशी मागणी आमदार माध्री मिसाळ यांनी केली आहे

भांडारकर संस्थेच्या वतीने नायिका महाभारताच्या ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात येत आहे यामध्ये सत्यवती गंगा गांधारी कुन्ती माद्री आणि द्रौपदी या महाभारतातील प्रमुख स्त्री व्यक्तिरेखांवरील व्याख्यानांचा समावेश आहे

प्णे शहरांत शनिवारी आणि रविवारी फक्त औषध दुकानं सुरू ठेवण्यात येणार आहेत

हवामान पुणे आणि परिसरात आज आकाश निरभ्र आहे

उद्याही अशीच स्थिती राहून तापमानात बदल संभवत नाही

पुणे आणि परिसरातील ताज्या घडामोडींसह उद्या पुन्हा भेटू पुणे वृत्तांतमध्ये विविध भारती पुणे केंद्रावर नमस्कार